पुणे इंटरनध्मिल सेंटरच्या सदस्यांसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते उद्योगांचं राज्यभर विकेंद्रीकरण केलं जाईल त्यामुळे जर भविष्यात कधी समस्या आली तरी कुठेना कुठे उत्पादन सुरु राहील भविष्यात नव्या प्रकल्पांसाठी स्थानिकांच्या सहमतीला प्राधान्य असेल असंही ते म्हणाले प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं उत्पन्नाचा नवा स्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेल पंप सुरु करणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी काल मुंबईत दिली नुकताच त्यासाठीचा सामंजस्य करार एसटी महामंडळ आणि इंडियन ऑइल यांच्यात करण्यात आला

एन जी पंप सुरु करण्यात येणार आहे पेट्रोल पंप इंडियन ऑईलकडून बांधण्यात येणार असून त्याचं संचालन एसटी महामंडळाकडून करण्यात येणार आहे

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या फुफ्पुसात संसर्ग झाल्यानं त्यांची प्रकृती बिघडली आहे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या लष्करी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ही माहिती दिली दहा ऑगस्टला मेंदूवर शस्त्रक्रिया झाल्यापासून मुखर्जी कोमात असून कृत्रीम श्वसन यंत्रणेसह विशेषज्ञ डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर उपचार करत आहे

कोविड प्रार्द्भावाच्या काळात खाजगी रुग्णलयं आणि नर्सींग होम यांच्या कडून आकारण्यात येणाऱ्या पीपीई किट आणि इतर वस्तुंच्या दरावर लक्ष ठेवणारी यंत्रणा आहे का अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे मुख्य न्यायधीश दिपांकर दत्ता आणि न्यायमुर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंजपिठानं या बाबत सुनावणी करतांना म्हटलं आहे की कोणत्याही नियंत्रणाशिवाय केवळ आचारसंहिता दिल्यानं खाजगी रुग्णालयं या साधनांची आपल्या मर्जीन किंमत लाऊ शकतात काल या बाबत सुनावणी करतांना मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता यांनी सरकारला आचारसंहितेचं पालन न करणाऱ्या खाजगी रुग्णालयांवर काय कारवाई करणारा याची विचारणा केली होती

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत या प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षेत्राला मर्यादा असल्याचं सांगत या प्रकरणाचे सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवावेत तसंच तपास कार्यात सीबीआयला सहकार्य करावं असे निर्देशही न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला दिले आहेत या प्रकरणी यापुढं आणखी काही गुन्हे दाखल झाले तर त्यांचा तपासही सीबीआयनंच करावा असं न्यायालयानं नमूद केलं आहे या संदर्भात बिहार पोलिसांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात दाखल केलेला एफआयआर तसंच तो सीबीआयकडे वर्ग करण्याची शिफारस कायदेशीर असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे कुख्यात गुंड विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी

चौहान यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय न्यायालयीन आयोगामार्फत करायला आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली न्यायालयीन आयोगामार्फत केली जाणारी चौकशी निःपक्षपाती असेल याची खात्री असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं नमूद केलं निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखी खाली होणाऱ्या चौकशीबाबत प्रसिद्धी माध्यमात आलेल्या वृत्तावरुन कूणालाही आक्षेप घेता येणार नाहीत असा निर्णय न्यायमूर्ती एस

बोपण्णा आणि न्यायमूर्ती व्ही

या संधीचा फायदा घेत दुबेनं पळून जाण्याचा प्रयत्न केला होता कानपूरमध्ये ही चकमक घडली होती मुंबईसह राज्यातल्या बहतांश भागात आज पावसाचा जोर ओसरल्याचं दिसून येत आहे मुंबईत आज तुरळक सरी कोसळल्या असल्यातरी सकाळपासून सुर्यदर्शन होत आहे

कोयना धरणातील विसर्ग कमी केल्यानं पूर स्थितीचा धोका कमी झाला आहे सायंकाळ पर्यंत पाणी पातळी आणखी कमी होईल अशी अपेक्षा पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी व्यक्त केली

गडचिरोली जिल्ह्यात काल सकाळी भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरील पाणी ओसरल्यानं दोन दिवसांपासून बंद असलेली वाहतूक सुरळीत झाली आहे नाशिक जिल्ह्यात दारणा आणि नांद्रमध्यमेश्वर धरणातून विसर्ग सुरूच आहे

वाशिम जिल्ह्यात पेनगंगा अरुणावती काटेपूर्णा अडाण चंद्रभागा या नद्या काठोकाठ भरून प्रचंड वेगाने वाहत आहेत यवतमाळ जिल्ह्यातील सहा धरणं शंभर टक्के भरली आहेत बेंबळा आणि इसापूर या धरणातील विसर्ग वाढवावा लागला तर लगतच्या क्षेत्रात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे

रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातल्या कोदवली नदीचा पूर ओसरला असून राजापूरचं जनजीवन सुरळीत झालं आहे

सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोयना धरणाची पाहणी केली

अचानक पाऊस वाढला तर पाणी साठवणं अशक्य होईल संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत असं पाटील यांनी सांगितलं

सोलापूर विभागातली रेल्वे स्थानक पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीत सर्वोत्कृष्ट ठरली आहेत